पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि कृषी क्षेत्रातल्या रोजगारनिर्मितीसाठी हा निधी दिला जाणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात साठवण क्षमता निर्माण होऊ शकेल गावागावात अत्याधुनिक शीतगृह तयार करता येतील गावात रोजगार निर्मिती होईल असं पंतप्रधान यावेळी म्हणाले गोदाम शीतग्रह साखळी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात ग्ंतवण्कीसाठी तसंच जैविक आणि पोषणमूल्य वाढवलेले अन्नपदार्थ निर्मितीसाठी देशात खूप मोठी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं ही योजना कृषी क्षेत्रात नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारी असून या अंतर्गत शेतकरी समूह कृषी उत्पादक संघटना कृषी क्षेत्रातले नवउद्योजक कृषी क्षेत्रात कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना विविध संस्थांकडून कर्ज दिलं जाणार आहे याअंतर्गत कर्जावरच्या व्याजावर तीन टक्के सवलत दिली जाणार असून कर्जदारांना दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी हमी दिली जाणार आहे

बंदी घातलेली सर्व उत्पादनं भारतातच तयार केली जातील अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ट्वीटरवरून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या स्वावलंबी भारत या संकल्पनेला चालना देण्याच्या दृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे याअंतर्गत भारताच्या तीनही संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येत्या सहा ते सात वर्षांत या भारतीय उद्योजकांसोबत सुमारे चार लाख कोटी रुपयांचे करार केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान दिलेल्या लक्षावधी स्वातंत्र्य सैनिकांचं आपण स्मरण करत असून हृतात्म्यांचं शौर्य आणि देशभक्ती देशवासीयांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यानिमित्त ड्विटरद्वारे दिलेल्या संदेशात म्हटलं आहे यानिमित्त राज्यातल्या निवडक दहा स्वातंत्र्यसैनिकांचे सत्कार संबंधित जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी या जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार दिल्ली इथं करण्यात येतो मात्र यावर्षी कोरोना विषाणू प्रादुभोवामुळे स्वातंत्र्य संग्रामात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार त्यांच्या घरी जाऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आला

परभणी इथं काल क्रांतीदिनी शहरातल्या क्रांती चौकातल्या हतात्मा स्मारकास महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांनी प्ष्पचक्र अर्पण करुत अभिवादन केलं

शहरी भागाला रानभाजांची ओळख करुन आहारातलं त्यांचं महत्व पटवून त्यांच्या प्रत्यक्ष विक्रीसाठी कृषी विभागानं या महोत्सवाचं आयोजन केलं होतं आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचं माध्यम उपलब्ध होण्यास प्रोत्साहन मिळण्यासह ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून भाजी उपलब्ध झाल्यान या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला

सातारा जिल्ह्यात कराड इथं ते काल पत्रकारांशी बोलत होते वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्यावर भर असून प्राथमिक आरोग्य केंद्रं आणि आरोग्य विभागातल्या रिक्त जागा तत्काळ भरण्यात येत आहेत

या कालावधीत खाजगी आस्थापना तसंच बँका इतर शासकीय कार्यालयं दुकानं बंद राहणार आहेत दूध फळ भाजीपाला आणि पिण्याचं पाणी घरपोच वाटपासाठी सूट देण्यात आली आहे औषधी द्कानं आणि खाजगी रूग्णालयांसाठी परवाने दिले जातील तर मोबाईल कंपनी गॅस वितरण करणाऱ्यांनी परवाने काढून आणि गणवेश घालूनच आपलं काम कराव अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत

जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी काल हे आदेश जारी केले शासकीय कार्यालय कर्मचारी आणि त्यांची वाहनं शासकीय वाहनं शासकीय तसंच खाजगी रुग्णालयं औषधी दुकानं आणि वैद्यकीय कर्मचारी वैद्यकीय रुग्णालयातले कर्मचारी शासकीय निवारागृहात तसंच शहरात अन्न वाटप करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि त्यांची वाहनं अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेली वाहनं आणि व्यक्तींना या संचारबंदीतून वगळण्यात आलं आहे

नागरिकांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे

सावेजनिक गणेशोत्सव मंडळानी महापालिका आणि सबंधित पोलीस ठाण्यात परवानगी घेणं तसंच राज्य सरकारच्या सर्व नियमाचं पालन करणं आवश्यक असल्याचं या सुचनांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे

यापैकी सात जण हे अँटिजेन चाचणीत बाधित आढळले

ग्रामीण भागातही तत्काळ चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचं जिल्हा प्रशासनानं म्हटलं आहे

दरम्यान नांदेड शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी तसंच त्यांच्या दुकानातल्या कामगारांनी त्यांच्या भागात सुरु करण्यात आलेल्या शिबिरात अँटिजेन चाचणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे

काल सकाळी शेतातलं काम आटोपून तो बैलजोडीसह नदी ओलांडून जात असताना ही दुर्घटना घडली

वारकरी संप्रदायात शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले असून त्यांचा राज्यात मोठा शिष्य वर्ग आहे त्यांच्या पार्थिवावर काल रात्री पैठण इथं अंत्यसंस्कार करण्यात आले

तीन मित्रांचा एक गट आणि सहा जणांचा वेगळा एक गट असे एकूण नऊ युवक काल या परिसरात फिरण्यासाठी आले होते यापैकी तिघे जण या पाण्यात पोहतांना बुडाले पोलिसांच्या सहकार्यानं रात्री उशिरापर्यंत शोध मोहिम राबवण्यात आली मात्र त्यांचा शोध लागला नाही आज प्न्हा त्यांचा शोध घेण्यात येणार आहे